करून औदयोगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचा विश्वास

तथा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांचं प्रतिपादन

रेस्टॉरंट आणि फ़्ड कोर्ट सुरु झाली

नागप्रात नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या रुग्ण संख्येत घट

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास आणि संभावना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन एमगिरीच्या सभागृहात आज करण्यात आले होते यावेळी गडकरी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला राज्याचे पश्संवर्धन द्ग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री स्नील केदार खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी विवेक भीमनवार एमगिरीचे संचालक आर के ग्प्ता आमदार पंकज भोयर आदि उपस्थित होते एमगिरीने ग्रामीण भागात उदयोगाला चालना मिळेल असे विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे मात्र ते ग्रामीण भागापर्यंत पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी एमगिरीने प्ढाकार घ्यावा त्यांना केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल अशी हमी त्यांनी दिली

या चाचणीसाठी निश्चित करण्यात आलेली उंची आणि विशिष्ट श्रेणीचा टप्पा या क्षेपणास्त्राने गाठला या क्षेपणास्त्रातून टॉरपेडो म्हणजेच जलतीर सोडणे तसेच त्याचा वेग कमी करण्याचे तंत्रज्ञान व्हीआरएम या सर्व चाचण्यांची निश्चित केलेली उद्दिष्टे या क्षेपणास्त्राने यशस्वी केली आहेत

काँग्रेस सत्याग्रह आंदोलन उत्तर प्रदेशातल्या हाथरेस इथल्या तरूणीवरील बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या प्तळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मूंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधाचे फलक घेतले होते

संजय धोत्रे देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना आर्थिक स्वतंत्र मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे शेतमालाला द्रप्पट भाव मिळव्न देण्याच्या दृष्टीनं संसदेत मंजूर झालेले कृषी स्धार अधिनियम हे महत्वपूर्ण पाउल आहेत असं प्रतिपादन केंद्रीय मन्ष्यबळ संचार तथा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं अकोला येथे कृषी विधेयका संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित एक पत्रकार परिषदेप्रसंगी ते आज बोलत होते कृषी स्धारणा कायदया अंतर्गत भूमिप्त्र आणि शेतकरी आपला उत्पादित शेतमाल स्थानिक बाजार क्षेत्राच्या बाहेर देशांतर्गत जेथे त्याला योग्य भाव मिळेल अशा ठिकाणी कोठेही तो आपला माल विक् शकतो या प्र्वी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर भरावा लागत होता आता मात्र त्यावर शेतकऱ्याला कोणताही कर भरावा लागणार नाही या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकायला नवीन संधी मिळतील कृषी क्षेत्राला आध्निक तंत्रज्ञानाचा फायदा होईल आणि शेतकरी सक्षम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जेईई एजडव्हान्स रिजल्ट देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई एजडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला या परीक्षेत प्ण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या गांग्ला भ्वन रेड्डी आणि दिल्लीच्या वैभवराज यांनी अन्क्रमे दवितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे रुरकीची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे

या परीक्षेचा निकाल रिझल्ट डॉट जेईई एडीव्ही डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे दरम्यान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षेत उत्तीर्ण विदयार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे भविष्यात आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याचं आवाहन पोखरियाल यांनी या विद्यार्थ्यांना केलं या परीक्षेचं यशस्वी आयोजन तसंच वेळेवर निकाल जाहीर केल्याबद्दल पोखरियाल यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचं अभिनंदन केलं आहे

देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर हा व्यवसाय स्रु होण्याचा आजचा पहिलाच दिवस होता मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंट स्रु होऊनही ग्राहकांमधे फारसा उत्साह दिसून आला नाही पहिला दिवस असूनही लोकांना रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा उत्साह अद्याप दिसत नाही

नाना पटोले लोकांनी कोरोनाची भिती न बाळगता लक्षणं आढळल्याबरोबर नजीकच्या केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी असं आवाहन विधानसभा सभापती नाना पटोले यांनी आज केलं ते यवतमाळ इथल्या नव्यानं उभारण्यात आलेल्या कोवींड उपचार केंद्राला भेट दिल्यानंतर बोलत होते वन्यजीव सप्ताह पश्चिम महाराष्ट्रातील नामशेष होत असलेल्या वनस्पतींच संवर्धन आणि वन विभागाची भूमिका या विषयावर आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस

यादव यांनी वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित राज्य स्तरीय वेबिनारमध्ये सादरीकरण केलं यावेळी अनेक तज्ञांनी वन संवर्धन आणि जैवविविधतेवर मार्गदर्शन केलं

परिसराचे भौगलिक स्थितीचे अध्ययन करून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी हिरवळीने परिपूर्ण सदर स्टेशन हिरवेगार बनविण्याचा निर्णय घेतला

त्यामुळे प्रवास करतांना जंगलाचा आभास निर्माण होत असल्याचं मेट्रो प्रशासनानं कळवलं आहे

हे कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागप्र च्या फेस ब्रुक पेज वर लाईव्ह पाहाता येईल विदर्भ करोना नागप्रात कोरोनाचा प्राद्र्भाव कायम असला तरीही नव्यानं बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येत घट होताना दिसते आहे